मुंबईत काल मुख्यमंत्र्यांनी मेट्रो मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ समृद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामंवेळेत पूर्ण करावीत जेणे करून सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल असंही ते म्हणाले महाराष्ट्रातल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या आणि आरे वृक्षतोडीच्या विरोधातल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारनं गृह मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला कांद्याच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणूकीच्या मर्यादेत बदल केला आहे

खुल्या बाजारात कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे आयात केलेल्या कांद्यासाठी ही मर्यादा लागू असणार नाही असं केंद्रीय ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी ट्वीट करून सांगितलं

या तिघांना आधी चौकशीसाठी बोलवलं होतं पण त्यांच्याकडनं समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं त्यांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे